पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधून धार्मिक छळ झाल्यामुळे भारतात आलेल्या बिगर मुस्लीम शरणार्थींना नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे

लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जाती जमाती आरक्षणाला पुढच्या दहा वर्षांसाठी मुदतवाढ देण्यासही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूरी दिली

या संदर्भात संसदेच्या चालू अधिवेशनात एक विधेयक सादर केलं जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

या प्रकरणी न्यायालयानं केंद्र सरकार तसंच आंध्र प्रदेश तेलंगणा आणि दिल्ली सरकारांना आणि काही माध्यमसमूह आणि सामाजिक माध्यमांना नोटीस बजावल्या आहेत अशा प्रकरणांमधल्या पीडितांची ओळख जाहीर करणं हा कायद्यानं गुन्हा असल्यामुळे ज्या माध्यमांनी या पीडितेची ओळख कथितरीत्या जाहीर केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे याबाबत येत्या सोळा तारखेला पुढची सुनावणी होणार आहे

जम्मू काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यातल्या तंगधार भागातल्या तीन जवानांचा तर बांदिपुरा जिल्ह्यात गुरेज भागातल्या एका जवानाचा यामध्ये समावेश असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणानं गेल्या वर्षी सुरू केलेल्या इट राईट इंडिया मोहिमेचा भाग असलेल्या या मोहिमेत अन्न पदार्थांची स्वच्छता आणि स्रक्षितता या मानकांची योग्य रीतीनं पूर्तता केल्याबद्दल मुंबई सेंटूल स्थानकाला प्राधिकरणानं नुकतंच चार तारांकित प्रमाणपत्र प्रदान केलं

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातल्या सगळ्या उद्योग व्यवसाय आणि सेवांची माहिती संकलित करण्याचं काम सुरू झालं येत्या तीन महिन्यात ही माहिती संकलित करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल हलका पाऊस झाला तर अहमदनगर जिल्ह्यात काल राज्यातलं सर्वात कमी म्हणजे चौदा पूर्णांक दोन अंश सेल्शियस इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे

तासगाव मिरज कवठे महांकाळ आटपाडी जत आणि खानापूर या तालुक्यात या वातावरणाचा पिकांवर विशेष परिणाम झाला असून कृषी विभाग या नुकसानाची प्राथमिक माहिती घेत आहे ही माहिती जिल्हा प्रशासनाकडे संकलित केली जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे